संसदेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभारदर्शक प्रस्ताव

विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनची वेगवान आगेक्रच राष्टपती संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शित करणारा प्रस्ताव आज मांडण्यात येईल राज्यसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा तर लोकसभेमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापचंद्र सारंगी या संदर्भातील चर्येला प्रारंभ करतील

मानवाधिकार भारतीय नागरिकांच्या मानवाधिकारांबाबत बोलण्याचा कोणत्याही परदेशाला अधिकार नाही अशी प्रतिक्रिया भारतानं काल अमेरिकेनं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या विविध देशांमधल्या धार्मिक स्वातंत्र्याबाबतच्या अहवालासंदर्भात व्यक्त केली भारतात गोहत्येवरून मुस्लीमांवर सामुहिक हल्ले होत असल्याचा उल्लेख या अहवालात आहे भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आपल्या नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचं रक्षण करण्यास समर्थ आहे इतरांनी त्यात पडू नये अशी प्रतिक्रिया परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना दिली दहशतवादी जम्मू आणि काश्मिर मधील शोपियॉ जिल्ह्यात काल सकाळी दहशतवादी आणि सुरक्षादलांमध्ये चकमक झाली या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले दारमोदरा गावात ही घटना घडली सर्व दहशतवादी स्थानिक होते

पालखी पृण्याच्या वेशीवर वैष्णवांची मांदियाळी जमू लागली आहे राज्याच्या विविध भागातून वारकऱ्यांच्या दिंड्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देहू आणि आळंदीत दाखल झाल्या आहेत संतश्रेष्ठ तुकराम महाराजांची पालखी उद्या दुपारी अडीच वाजता पंढरप्रकडे प्रस्थान करेल आज पालखीचा मुक्काम देहुच्या इनामदार वाड्यात आहे ज्ञानेश्वर माउलींचं प्रस्थान उद्या आहे उद्या माऊलींचा मुक्काम आळंदीतल्या आजोळ घरी असेल

ऐकूया आळंदीतला वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून कर कटेवर ठेवुनी वाट पाहे तो हरी ज्ञानोबा माऊलीसंगे करू पंढरीची वारी हेच एकमेव ध्येय उराशी बाळगून जमलेल्या हजारो वारकऱ्यांनी इंद्रायणीचा तीर फुलून गेला आहे संत श्री ज्ञानेधर माउलींच्या पालखी सोहळ्याचं उद्या आळंदीहून पंढरीच्या दिशेनं प्रस्थान होणार आहे आणि हा आनंद सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी अलंकापुरीत भाविकांची मांदियाळी भरली आहे

पावसाच्या जोरदार सरींची आळंदीत प्रतीक्षा असली तरी विठ्रायाच्या गजराने मात्र अवघी अलंकाप्री चिंब भिजून गेली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी आळंदीहन विनायक सोमणी

या निमित्तानं काल विद्यापीठाच्या पटांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी पुणे जिल्ह्याचे सम्पर्कमंत्री चंद्रकांत पाटील राज्यमंत्री विजय शिवतारे महापौर मुका टिळक विद्यापीठाचे कूलगूरू डॉक्टर नीतीन करमळकर उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी उपस्थित स्वयंसेवकांना स्वच्छ वारीची शपथ दिली

वारी अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील शिस्तप्रिय दिंडी म्हणून ओळख असलेल्या दत्त देवस्थान देवगडच्या दिंडीनं काल पंढरप्र कडे प्रस्थान केलं हरी नामाच्या जयघोषात टाळ मुदगाच्या नादात भास्करगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी निघाली असून दिंडीत दीड हजारहुन अधिक स्त्री पुरुष सहभागी झाले आहेत

मनात उमेद उभारी हिंमत ताकद असली तर दिव्यांग व्यक्ती कुठल्याही उंचीपर्यंत जाऊ शकतात असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं

यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे सुधीर कुलकर्णी आमदार माधूरी मिसाळ आदींची उपस्थिती होती पत्रकार फडणवीस म्हाडाच्या सहकार्यातून परवडणारी घरं पत्रकारांना देण्यासाठी प्रयत्न करू प्रेस क्लबसाठी महापालिकेनं एखादी जागा शोधून दिली तर त्यासाठीही प्रयत्न करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमांत ते काल बोलत होते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पत्रकार संघाच्या ऐशी वर्षाचा इतिहास उलगडणारी स्मृतिचित्रे या पूस्तकाचं प्रकाशन झालं स्वराज्य पुण्यनगरीचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचं काम स्वराज्य या क्रांतिकारकांच्या संग्रहालयात झाल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं पूणे महानगरपालिकेतर्फे आयोजित पेशवे कालीन नाना वाङ्याचं प्नरुज्जीवन आणि स्वराज्य क्रांतिकारक संग्रहालयाचं उद्घाटन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते ठाकरे अहमदनगर शिवसेनेच्या वतीनं काल अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथं पक्ष प्रमूख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद आणि बियाणे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी उद्धव ठाकरेंनी बँका आणि पीकविमा कंपन्यांचा समाचार घेतला शेतक यांना सर्व योजनांचा लाभ मिळाला पाहिजे त्यासाठी आमचा राज्यव्यापी दौरा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं शिवसेना प्रवेश विदर्भातील काँग्रेसचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी यांचे चिरंजीव दृष्यंत चतुर्वेदी यांनी काल मुंबईत शिवसेनाध्यक्ष उद्वव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांच्यावर लवकरच पक्षाची महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाईल अशी घोषणा ठाकरे यांनी यावेळी केली

मात्र वंघित आघाडीचा उद्देश समजून घेण्याची गरज आहे लोकसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांचा फायदा भाजपालाच झाला होता असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं सम्रा मुंबई पोलीसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकानं काल केलेल्या एका कारवाईत विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर कोट्यवधींचा सट्टा लावला गेल्याचं उघड झालं या संदर्भात दोन बुकींना अटक करण्यात आली आहे

तपे झूलवा कार म्हणून साहित्यविश्वात प्रसिद्ध झालेले लेखक उत्तम बंडू तूपे यांना काल अखेर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नवीन पक्क्या घराच्या चाव्या सुपूर्त करण्यात आल्या यावेळी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते लेखक उत्तम बंडू तुपे यांना आयुष्याच्या उत्तरार्धात हलाखीचं जीवन जगावं लागत होतं पुनाळेकर नरेंद्र दाभोळकर हत्त्या प्रकरणात अटक करण्यात आलेले सनातन संघटनेचे वकील संजीव पुनाळेकर यांची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे

कोल्हापर कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन आणि तीर्थ क्षेत्राच्या विकासावर अधिक भर देण्यात आला असून जिल्ह्यातील सर्व वाङ्या वस्त्यांवर रस्ते आणि पाण्याची सोय करण्यात येईल

अपघात् नागपूर औरंगाबाद मार्गावर बुलडाणा जिल्ह्यातल्या या मेहेकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक फाट्यावर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात औरंगाबादच्या चार जणांचा मृत्यू झाला आहे

धर हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हट्टा इथल्या जुनाट पडीक विहिरीतून काल दूपारी अचानक धूर निघणं सुरू झालं या विहीरीचा गेल्या दहा वर्षा पासून वापर नाही हा धूर नेमका कशाचा आहे हे समजलेल नाही कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला आक्रमक अवाजवी अपील केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे

दरम्यान स्पर्धेत काल पाकीस्तान आणि दक्षिण आफ्रिके दरम्यानच्या सामन्यात पाकिस्तान विजयी झाला मान्सन मान्सूननं काल महाराष्ट्रात चांगलीच मुसंडी मारली तो संपूर्ण मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्याही आणखी काही भागात दाखल झाला आता फक्त मुंबईसह उत्तर कोकण खानदेश आणि विदर्भाच्या उत्तरसीमेवरील काही भागात मान्सुन येणं बाकी आहे मराठवाड़यात मान्सुन काल चांगलाच सक्रीय होता औरंगाबाद बीड जालना उस्मानाबाद परभणीत सकाळी पावसानं दमदार हजेरी लावली तिथून पूढे सरकत मोसमी पाऊस अहमदनगर मार्गे पूण्याच्या वेशीवर आला संध्याकाळी पूणे आणि परिसरानं यंदाचा पहिला मोसमी पाऊस अनुभवला कोल्हापूर सातारा आणि सिंधुद्गांतही काल पावसानं दमदार हजेरी लावली हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या कोकणात सर्वत्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे

नमस्कार